मंबईत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपाच्या गाभा समितीची बैठक झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं शेतक याचं स्मारे दीड लाख हेक्टर क्षेत्राचं न्कसान झालं असल्याम्ळे न्कसानग्रस्त शेतक यांना राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत त्टपंजी आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलं न्कसानग्रस्त शेतक यांच्या प्रश्नांबाबत आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्ट मंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज मुंबईत राजभवनात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं त्यानंतर अजित पवार बातमीदारांशी बोलत होते

प्राच्या वेळी सरकारनं केंद्राकडे केलेली मदतीची मागणी अजून पूर्ण झालेली नाही असंही थोरात यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिलं शेतक यांना लवकर न्याय देण्यासाठी राज्यपालांनी स्वतः हस्तक्षेप करावा अशी मागणी केल्याचंही या दोघांनी स्पष्ट केलं शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज परभरणी जिल्ह्यात राणी सावरगाव आणि इसाद तर नांदेड जिल्ह्यात लोहा इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली शिवसेनेतर्फे प्रत्येक तालुक्यात शेतकरी मदत केंद्र सुरु करण्याचे आदेश ठाकरे यांनी यावेळी पक्षाच्या जिल्हाप्रम्खांना दिले शेतकऱ्यांच्या अडचणींसंदर्भातले अर्ज घेऊन त्यांचे प्रश्न सोडवायला मदत करा अशा स्चना त्यांनी दिल्या

यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीनं झालेल्या न्कसानी संदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेव्न तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत वाढती महागाई बेरोजगारी आणि शेतकऱ्यांवर अतिवृष्टीतसच अवकाळी पावसाम्ळे कोसळलेलं संकट या प्रश्नांवर ध्वळे जिल्हा काँग्रेस कमिटीनं जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज धरणं आंदोलन केलं या आंदोलनात ध्ळे ताल्क्याचे आमदार क्णाल पाटील काँग्रेसच्या माजी मंत्री डॉ शोभा बच्छाव पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ

न्कसान झालेली पिकं दाखवत शेतकऱ्यांनी यावेळी घोषणाबाजी केली

त्यानुसार महसूल ग्रामविकास आणि कृषि विभागामार्फत संय्क्तरित्या कार्यवाही करण्यात येत आहे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीम्ळे झालेल्या न्कसानीची पाहणी करण्यासाठी ध्ळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भूसे यांनी आज साक्री तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यात साक्री तालुक्यातील विटाई बेहेड दारखेल नाडसे छाईल दिघावे या गावांमधल्या नुकसानीची पाहणी झाली रब्बी हंगामासाठी कृषी विभागामार्फत बियाणं आणि खतांची उपलब्धता करण्यात आली असून त्यांची टंचाई जाणवणार नाही अशी ग्वाही म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुंबईत सहयाद्री अतिथीगृह इथं राज्याच्या रब्बी हंगामाच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी ते बोलत होते

अनिल बोंडे सहकार आणि पणनमंत्री स्भाष देशम्ख जलसंधारणमंत्री प्रा राम शिंदे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत मुख्य सचिव अजोय मेहता हे यावेळी उपस्थित होते

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी जलसंधारण मंत्री केशवराव उर्फ बाबासाहेब धाबेकर यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं

गेले काही दिवस त्यांच्यावर मुंबईतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते ग्रामपंचायत सदस्यापासून सुरु झालेला त्यांचा राजकीय प्रवास कबिनेट मंत्रीपदापर्यंत झाला सूतगिरणी आणि साखर कारखान्यांची उभारणी धाबेकर यांनी केली धाबेकर यांच्या निधनानं सहकार आणि ग्रामविकासासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेलं तसंच आय्ष्यभर लोकसेवेसाठी समर्पित राहिलेलं नेतृत्व आपण गमावलं आहे अशा शब्दांत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली आहे

पंढरप्रात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोलीस चौकीत कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांना चार वर्षे सक्त मजूरीची शिक्षा झाली आहे तीन वर्षापूर्वी ते मोहोळ पोलीसठाण्यात कार्यरत असताना त्यांना लाच घेण्याच्या प्रकरणात अटक झाली होती सोलापूरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिला कोल्हाप्र जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्यात दाखल झालेले दखल आणि अदखलपात्र ग्न्हे यासह विविध गंभीर ग्न्ह्यांचा छडा लावत ग्न्हेगारी आटोक्यात आणून नागरिकांना चांगल्या प्रकारची पोलीस सेवा दिल्याबददल कोल्हापूर जिल्हा पोलीस दल दुसऱ्यांदा राज्यात अव्वल ठरलं आहे अप्पर पोलीस महासंचालक अत्ल चंद्र क्लकर्णी यांनी राज्यातल्या सर्व पोलीस ठाण्यांच्या मासिक कामगिरीचा आढावा घेऊन कोल्हापूर जिल्ह्याला अव्वल ठरवलं वितीय बाजार अधिकाधिक लोकाभिम्ख करुन त्यांचा व्यवहार सर्वसामान्यांपर्यंत स्लभपणे पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजारानं आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या खुबीनं उपयोग केला आहे असे गौरवोदगार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढले त्या आज म्ंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित आयोजित विशेष कार्यक्रमात बोलत होत्या यावेळी सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तसंच म्ख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये उपस्थित होते राज्यातला सध्याचा सतास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेतला वाद संपवण्याची जबाबदारी केंद्रीयमत्री नितिन गडकरी यांच्यावर सोपवावी अशी विनंती न्कतेच शिवसेनेत दाखल झालेले विदर्भातले शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना केली आहे

येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयातल्या काही ठिकाणी पावसाची तसंच सोसाट्याच्या वा याची शक्यता आहे तर विदर्भातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे